सर्वांच्या उपयोगासाठी कृत्रिम बुध्दिमता सर्वसमावेशक विकासाकरिता कृत्रिम बुध्दिमत्तेचं योगदान ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे

नीती आयोगाचे उपाध्यक्ष विविध केंद्रीय मंत्री धोरणकर्ते तज्ज्ञ आणि ज्येष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

दिल्ली राज्यसरकारनं वेनावराचा मूल्यवर्धित कर कमी करायला नकार दिल्याच्या निषेधार्थ तिथल्या पेट्रोल पंप मालकांनी आज बंद पुकारला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत नाशिक जिल्ह्यात मांगी तुंगी इथं आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचं उद्घाटन ते करतील पुण्याच्या सिम्बायॉसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते उपस्थित राहतील

दक्षिण कोरियाचा ग्रीन क्लायमेट फंड हा निधी सांभाळणा या आधिका यांनी दिलेल्या माहितीनुसार मनामा श्वें झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

आता भारताचा सामना उद्या मलेशियाशी आणि येत्या बुधवारी दक्षिण कोरियाशी होणार आहे

ही बस औरंगाबादहून पुण्याच्या दिशेनं जात होती अपघातामुळे अहमदनगर पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली